राज्याचे पर्यटन मंत्री जयक्मार रावळ खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच अभिनेते सुबोध भावे प्रशांत दामले मसापचे कार्यवाह मिलिंद जोशी उद्योजिका उषा काकडे आणि शरीरसौष्ठवपटू संग्राम चौघुले यांना पुणे फेस्टिव्हल प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं

उद्घाटनाच्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेश भक्तांकडून दररोज अनेक वस्तू अर्पण केल्या जाताता

पाच दिवसांच्या घरगुती गणपतींच विसर्जन आज होत आहे यासाठी पृण्यात महापलिकेनं ठिकठिकाणी विसर्जन हौद बांधले असून निर्माल्य पात्रांची व्यवस्था केली आहे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे गणेशभक्तांनी विसर्जन हौदातच गणेश विसर्जन करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे

अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाईल असं प्रर नियंत्रण कक्षानं स्पष्ट केलं आहे शनिवारच्या सुटीमुळे आज सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी शहरात गर्दी केली आहे गेल्या काही वर्षांपासून जिवंत देखाव्यांना मंडळांची आणि नागरिकांची पसंती वाढत आहे प्ण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणातले आणखी एक कथित आरोपी सुधीर ढवळे यांनी आज चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास नकार दिला चौकशी आयोगावर आपला विश्वास नाही असं ढवळे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे महापालिकेचे विविध दवाखाने आणि रुग्णालयांच्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत

या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेनं सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे मात्र अप्ऱ्या मन्ष्यबळामुळे ब याचदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येतो या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं स्थायी समितीचे अध्यक्ष स्निल कांबळे यांनी सांगितलं गड किल्ल्यांवर हॉटेल आणि रिसॉर्ट उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध आज राष्ट्रवादी कॉंग्रेसनं शनिवार वाड्यासमोर आंदोलन केलं पुण्यातला ऐतिहासिक शनिवारवाडा भाड्याने देणे आहे असं उपरोधिक आवाहन यावेळी पक्षानं केलं पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे प्रवक्ते अंकुश काकडे नगरसेवक प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते

बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेंत आज होशिंगाबाद आणि भोपाऴ संघांनी अंतिम फेरीत धडक मारली उद्या या दोन्ही संघांत विजेतेपदासाठी लढत होणार आहे आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेंत आज श्टआऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालयानं सिंहगड विज्ञान महाविद्यालयावर मात केली विजयी संघाकड्न प्रथमेश ताकवले आणि अथर्व भोसले यांनी गोल केले द्स या सामन्यात श्रेयस टकलेच्या कामगिरीच्या जोरावर पिपंरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयानं विजय मिऴवला दोन्ही संघांनी उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला जिल्हास्तरीय बॅडमिंटन साखळी स्पर्धेंत ब्लेझिंग ग्रिफिन्स अर्बन रेवन्स आणि स्कॅवजर्स या संघांनी आज उपांत्य फेरीत प्रवेश केला राजश्री भावे प्रशांत वैद्य अनिकेत सहस्त्रबुद्धे आणि अभिजित राजवाडे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला हवामान प्ण्याच्या काही भागात आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या